असल्याचं उद्योगमंत्री स्भाष देसाई यांचं प्रतिपादन आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांच्या द्रसऱ्या पर्वाला आज पृण्यात सुरूवात होणार

सबका साथ सबका विकास ही केंद्र सरकारची भुमिका असुन त्याला अनुसरुन देशातील गोरगरीब कामगार मध्यमवर्गाच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी अधिक गतीनं होताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासह सोलापूर तुळजाप्र उस्मानाबाद या एक हजार कोटी खर्चाच्या रेल्वेमार्गास मंजूरी दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भाषणाची सुरुवात मराठीतून आणि सोलापूरच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत श्री मोदी यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांशी संवाद साधला सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आणली असून ग्रामसडक योजना राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज पाणी आणि चांगल्या रस्त्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे काही बाबी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामांनी गती घेतल्याचे ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की सोलापुर शहराच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्व आहे एक हजार कोटी रुपयांची कामं आज सूरु होत आहेत रोजगारनिर्मिती करणारी शहरे तयार होत आहेत

उजनी धरणातून थेट पाणीप्रवठा करण्याच्या योजनेमुळे नागरिकांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थापनामुळे उपलब्ध होणारं पाणी राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे त्याम्ळे उजनी धरणातून या प्रकल्पासाठी देण्यात येणारे पाणी सिंचनासाठी वापरता येईल

येत्या ऑक्टोबरपर्यंत देश हागणदारीमुक्त करण्यासाठी योग्य दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे

हे विधेयक घाईघाईत मांडण्यात आल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी फेटाळला असुन हे विधेयक बऱ्याच काळापासुन प्रलंबित होतं आणि सरकारला न्याय दयायचा होता या चर्चेत भाग घेतांना कांग्रेसचे आनंद शर्मा यांनी आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देत आहे मात्र आमच्या पक्षाला याचा कालावधीबद्दल शंका असल्याचं त्यांनी सांगितलं

सर्वच राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविला हा ऐतिहासिक निर्णय देशातील गोरगरिबांच्या जीवनात क्रांती घडवणरा आहे तसंच प्रगतिचे आणि विकासाचे मार्ग खुले करणारा असल्याचं सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता

आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात तीस जागांवर स्वतंत्रपणे निवडणुक लढवणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडनं केली आहे विधानसभेच्या ऐंशी जागा स्वतंत्रपणे लढवणार असल्याचंही या पक्षानं म्हटलं आहे राजकीय दहशतवाद आणि घराणेशाही याविरुद्ध लढा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या पक्षाचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख रमेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थितांना संबोधित केलं तसंच उदयोगांच्या प्रतिनिधींतर्फे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली यावेळी बोलताना ते म्हणाले कि उदयोगांच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र तसंच मेक इन इंडिया या दोन्ही धोरणांमुळे अनेक उदयोग धंदे महाराष्ट्रात येत आहेत

जे उदयोग भांडवली बाजारात जाण्याचा विचार करतील त्यांना सरकार तर्फे मदत करण्यात येणार असल्यामुळे या उदयोगांची विश्वासाहर्ता वाढेल आणि गुंतवणुक होऊन लघू उदयोग सक्षम होतील असेही त्यांनी नमूद केले

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या पर्वाला आज पृण्यात सुरूवात होत आहे केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड आणि मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात मशाल प्रज्वलन समारंभाला उपस्थित राहणार आहे याप्रसंगी पंतप्रधान नेंद्र मोदी व्हिडीओ कान्फरंसिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत

विदयाथ्र्यांनी सोशल मिडिया संदर्भातील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून अभिव्यक्ती स्वातंन्न्याची चळवळ सुरू करावी असं प्रतिपादन क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केलं ते आज प्ण्यातील एका कार्यक्रमात विदयाथ्र्यांना संबोधित करतांना बोलत होते सध्या राठोड हे प्ण्याच्या द्वि दिवसीय भेटीवर आहेत राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे कृशल मन्ष्यबळ घडविण्यासाठी मदतीचं ठरतात यावर्षी आय टी आय प्रवेशासाठी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विदयार्थ्यानी प्रवेश घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्यानं पुढील शैक्षणिक वर्षात जवळपास पन्नास हजारहन अधिक प्रवेशक्षमता वाढविण्यात येणार असल्याचं कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविदयालयात आनंद के क्मारस्वामी आंतरराष्ट्रीय भाषा आणि संस्कृति संस्थांच्या वतीनं कृलग्रू गिरीश्वर मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली उदया विश्व हिंदी दिनाचं आयोजन करण्यात येत आहे यामध्ये विश्वविदयालयाचे विदेशी विदयार्थी सहभागी होतील यावेळी साहित्य विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ उमेश कुमार सिंह विदेशातील हिंदी शिक्षणातील आपले अन्भव व्यक्त करतील

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना यशस्वी लसीकरण झालेल्यांची संख्या साडेपाच लाखांच्या वर गेली आहे

राज्यात प्रामुख्याने नारळ चिक् स्पारी केळी पपई पेरु द्राक्ष डाळींब सिताफळ लिंबू मोसंबी संत्रा आंबा सिताफळ बोर आवळा पपई आदी फळपिके घेतली जातात उन्हाळ्यात किंवा दृष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म सिंचन मुख्यतः ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे

त्यातील दोन गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सूरू आहेत

अग्निशमन पथकाने तत्परता दाखवून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने लगतच्या इमारतींना धोका झाला नाही